आंध्रप्रदेशातील जनता सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचं त्यांनी नमूद केलं कृष्णा गोदावरी खो यातील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वशिष्ठ विकास प्रकल्पाचं उद्दाटन त्यांच्या हस्ते होईल

तामिळनाडूत तिरुप्पुर इथं कामगार रुग्णालयाचा शिलान्यास त्रिची विमानतळाच्या नवीन इमारतीची पायाभरणी असे कार्यक्रम होणार आहेत चेन्नै मेट्रो रेल्वेच्या दहा किलोमीटर मार्गाचं तसंच एन्नोर बंदरात भारत पेट्रोलियमच्या नवीन धक्क्याचं आणि कच्च्या तेलाच्या नळ योजनेचं उद्वाटन प्रधानमंत्री करतील या मेट्रो मार्गामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई सेंट्रल आणि इग्मोर रेल्वे स्थानक मोफुसील बस स्थानक इथं सुलभरित्या पोचता येणार आहे

त्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री कर्नाटकात हुबळी इथं आयआयटी आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या इमारतींची कोनशिला बसवणार आहेत

तसंच चिक्काजजूर मायाकोंडा रेल्वे मार्गाचं दुपरीकरणाच्या कामाचं उद्वाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे

चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआय चौकशी आजही शिलाँग इथं होत आहे काल सुमारे आठ तास सीबीआयची प्रश्नोत्तर सुरू होती सीबीआयच्या विनंतीवरुन त्यावेळी न्यायदंडाधिकारीही उपस्थित होते राजीव कुमार यांनी सीबीआय समोर हजर व्हावं आणि चौकशीसाठी सहकार्य करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या मंगळवारी दिले होते तसंच राजीव कुमार यांना अटक होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं दरम्यान सीबीआयनं या प्रकरणात चौकशी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष यांना हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं आहे जम्मू कश्मीरमधे कुलगाम जिल्ह्यातल्या देवसर क्षेत्रात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज चार दहशतवादी ठार झाले किलम गावात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त तुकडीनं आज पहाटेपासून शोधमोहिम हाती घेतली होती त्यावेळी उभयपक्षी चकमक सुरू झाली होती राजस्थानात गुर्जर समाजानं रेल्वे मार्गावर धरणं आंदोलन सुरु केल्यामुळे दिल्ली मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे सवाईमाधोपूर जिल्ह्यातील मालराना डुंगर इथल्या रेल्वेमार्गावर गेले चाळीस तासापासून गुर्जर समाज जमा झाला आहे राजस्थान सरकारन गुर्जर समाजाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावल असलं तरी त्यांनी सरकारशी चर्चा करायला नकार दिला आहे गुर्जर समाज पाच टक्के स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे गुर्जर समाज चार अन्य समुदायांसह मिळणा या विशेष मागासवर्ग आरक्षणातल्या एक टक्का आरक्षणाला पात्र असून त्यांना इतर मागासवर्गिय कोट्यातील आरक्षणाचा फायदाही मिळत आहे देशभरात आज वसंतपंचमीचा उत्सव साजरा केला जात आहे या दिवशी सरस्वती पूजनाची प्रथा असून देशभरात विविध पद्धतीनं ही पूजा केली जाते उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात आज वसंतपंचमीच्या दिवशी तिसरं आणि अंतिम शाहीस्नान होत आहे सर्वच महत्त्वाच्या आखाड्यांचे साधू आज पहाटेपासून त्रिवेणी संगमावर स्नान करत आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वसंतपंचमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परिषदेला संबोधित करतील सर्वासाठीच परवडणा या दरात शाधत आणि सुरक्षित ऊर्जा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन धोरणं आखण्याच्या दृष्टीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे केरळमधल्या तिरुवअनंतपूरम इथं इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स्ड व्हायरॉलॉजीचं काल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी उद्घाटन केलं ग्लोबल व्हायरस नेटवर्कशी ही संस्था जोडली गेली असून थोनाक्कल इथल्या जैव विज्ञान पार्कमधे ही संस्था उभारण्यात आली आहे केरळमध्ये गेल्यावर्षी आलेल्या निपाह विषाणूंच्या संक्रमणाच्या साथीनंतर अशा संस्थेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला होता या संस्थेमार्फत संक्रमित होणा या रोगांच्या विषाणूंचं संशोधन केलं जाणार आहे

या केंद्राचा केवळ केरळमधल्या आरोग्यक्षेत्रासाठी फायदा होणार असं नव्हे तर विषाणूंच्या संशोधन क्षेत्रात मोलाचं योगदान हे केंद्र देऊ शकेल असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं सरकार देशातल्या प्रत्येक भागातल्या समाजातील गरीब आणि गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्व आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे

आरोग्य मंत्रालय संपूर्ण देशात एम्स सारख्या संस्था सुरु करत आहे असं नङ्डा म्हणाले जिल्हा रुग्णालयांचं वैद्यकीय महाविद्यालयात रुपांतर केल्याचंही त्यांनी सांगितलं

ते काल मुंबईत हज यात्रेशी संबंधित खादिम उल हज्जाज या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते हज यात्रेकरूंच्या संख्येतही यामुळे मोठी वाढ झाली आहे असं ते म्हणाले

पश्विम बंगालमध्ये तृणमूल काँप्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे काल संध्याकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी बिधास यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती नदिया जिल्ह्यात मजदिया इथल्या फुलबारीहून ते एक समारंभ आटोपून घरी परत येत असताना हा हल्ला झाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे विरोधी पक्षांनी राज्यात विघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल राज्यसरकारवर टीका केली असून दोषी व्यक्तींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर प्रिया पुनिया झटपट बाद झाली

मात्र स्मृती बाद झाल्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेली